न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांनाही नोरिझे जारी केली आहे राज्यातली राष्ट्रपती राजव ह वून भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करण्याविषयी राज्यपालांनी सादर केलेली शिफारसपत्रं केंद्र सरकारनं उद्या सकाळी साडेदहा वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे आज या तिन्ही पक्षांच्या आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी आपापले युक्तिवाद केले शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेस आणि काँप्रेसच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली महाराष्ट्रात आजच बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला विरोधकांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाऐवजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी होती असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं या तीन पक्षांना आघाडी सरकार बनवण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे त्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकत नाही असं मेहता म्हणाले राज्यातल्या सत्तास्थापनेच्या ना िय घडामोडींचा पुढला अंक आता न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीवर अवलंबून असल्यानं सर्व राजकिय पक्षांचं आपापल्या आमदारांना विश्वास देण्यासाठी बैठकांचं सत्र दिवसभर सुरु राहीलं विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी भाजपाची रणनिती तयार असल्याचं भाजपा नेते आशिष शेलार यांनी सांगितलं ते आज मुंबईत भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते या बैठकीत देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचे प्रस्ताव संमत झाल्याची माहितीही त्यांनी दिली

त्यानंतर विधीमंडळ पक्षनेता बदलण्याचा निर्णय राज्यपालांशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाऊ शकतो असं शेलार म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित विधीमंडळ पक्षनेते जयंत पारील यांनी आज राजभवनात जाऊन अजित पवार यांना पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हा वेलं असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना देणारं पत्र राजभवन अधिकाऱ्यांकडे सुर्पूद केलं त्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादीही दिली राज्यपाल आज मुंबईत नसून राज्यपाल परिषदेसाठी दिल्लीला गेले असल्याचं राजभवन अधिका यांनी आकाशवाणीला सांगितलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनं आज आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉं जिांमधे हलवलं शिवसेनेनं याआधीच आपल्या आमदारांना हॉं जिमधे ठेवलं आहे तिर पक्षांचे आमदार फोड्ण्याचा प्रयत्न भाजपा करत असून त्यासाठीच बहुमत सिद्ध करण्याकरता जास्त वेळ मिळ्वण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे दरम्यान अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँप्रेसमधेच असून शरद पवार हेच आपले नेते असल्याचं िकेलं आहे भाजपा आणि राष्ट्रवादी काँप्रेस आघाडी राज्यात आगामी पाच वर्षे स्थीर सरकार देईल हे सरकार पाच वर्ष चालेल असंही त्यांनी म्हा ठिं आहे तर हा सभ्रंम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हा ले आहे भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नाही असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे राजकीय घडामोडी काहीही असोत कुणीही काहीही म्हणो पण काळजी करु नका सरकार आपलंच स्थापन होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज दुपारी आमदारांच्या भे प्रेसाठी पवईतल्या हॉक्कि रेनेसॉमध्ये गेले होते या भेरीत उद्दव ठाकरे यांनी पवारांशी चर्चा केली त्यानंतर दोघांनीही राष्ट्रवादी काँप्रेसच्या आमदारांशी संवाद साधला विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देण्याचं आवाहनही त्यांनी आमदारांना केलं अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं देशाने खुल्या मनानं आणि संयम राखत स्वागत केलं यावरुन देशहित सर्वोच्च असल्याचंच प्रतित होतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात आज केलं या निकालानंतर जनतेनं दाखवलेल्या संयम आणि धैर्याचंही त्यांनी कौतुक केलं आपल्या देशाच्या संस्कृती भाषा आणि परंपरा यांच्याद्वारे आपण जगाला विविधतेतून एकतेची शिकवण देत आहोत असं मोदी म्हणाले कित्येक हजारो वर्षापासून आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांचा जन्म झाला आणि त्या समृद्धही झाल्या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या भाषांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं त्यांनी सांगितलं उत्तराखंडमधल्या भाषा सवंधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उल्लेख त्यांनी केला मातृभाषेला महत्त्व देणाऱ्या आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेन्दु हरिशचंद्र आणि महाकवी सुब्रमण्यम् भारती यांचे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना दिन आज साजरा होत आहे या निमित्तानं त्यांनी काही एनसीसीच्या छात्रांशी संवाद साधला या छात्रांनी आपले अनुभव सांगितले एनसीसी सारख्या उपक्रमामुळे छात्रांमधे नेतृत्व देशभक्ती निस्वार्थी वृत्ती शिस्त आणि कठोर परिश्रम अशा गुणांचा विकास होतो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं फि यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मंडळाचं प्रधानमंत्र्यांनी कौतूक केलं

आपल्या पुर्वजांनी निसर्ग निसर्गातील घाके यांना महत्त्व दिलं होतं याचं महत्व समजून आपणही आपल्या पर्यावरणासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं झारखंड विधानसभा निवडणूकात गोंधळ निर्माण करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न सहन केला जणार नसल्याचं ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं ते आज झारखंडमधे रामना क्षे प्रचारसभेत बोलत होते माओवाद्यांचा लोकशाहीवर विश्वास नसून ते तरुणांची दिशाभूल करत आहेत माओवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं जाईल असंही सिंह यावेळी म्हणाले

िंगांकांचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँड्झ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकूड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे

उमेश यादवनं पाच तर ईशांत शर्मानं चार गडी बाद केले

पश्चिम बंगालात उद्या तीन विधानसभा मतदारसंघामधे होत असलेल्या पो निवडणूकांची तयारी पूर्ण झाली आहे नदिया जिल्ह्यात करीमपूर धिं उत्तर दिनाजपूरात कालियागंज धिं आणि पूर्व मिदनापूरात खरगपूर धिं उद्या मतदान होणार आहे

राज्यापालांच्या दोन दिवसीय परिषदेत आदिवासी कल्याण तसंच पाणी कृषी उच्चशिक्षण आणि सुलभ जीवनपद्धतींशी संबंधित विषयांवर भर होता

स्थानिक व्यापा यांना धमकावत या क्षेत्रातलं जनजीवन सुरळीत होण्यात बाधा पोहचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे पोलीस महासंचालक एस पी पानी यांनी जम्मूच्या आकाशवाणी प्रतिनिधीला सांगितलं की व्यापारी तसंच दुकानदारांना धमकावणारी पोस र्जे चिक बिणाऱ्या काही जणांवर कठोर कारवाई केली आहे

जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यात सध्या सुरु असलेला वाद संपुष्टात आणण्यासाठी विद्यापीठानं सात सदस्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली आहे ही समिती विद्यार्थी प्रतिनिधींकडून प्रस्तावित शुल्क वाढ आणि अन्य बाबींसंदर्भात सूचना मागवणार आहे